मूळा मूठा नदी सूधार योजनेच्या अंदाजित खर्चात वाढ पंतप्रधान आज आकाशवाणीवरुन करणार मन की बात आणि बालभारतीच्या किशोर गोष्टी दर शनिवारी एक गोष्ट या अभिनव उपक्रमाचा आरंभ भारत आणि बांग्लादेश सामंजस्य करार भारत आणि बांग्लादेश दरम्यान आपत्ती व्यवस्थापन माहिती तंत्रज्ञान उपकरण आणि क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रांमधील पाच सामंजस्य करारांवर काल स्वाक्षरी करण्यात आली याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना उपस्थित होते उभय देशांदरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भारत बांग्लादेश तिकीटं देखील यावेळी प्रकाशित करण्यात आली

तत्पूर्वी दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला उभय देशांमधील संबंध आदर्श आणि परिपक्व झाले असल्याचं मोदी यांनी अखेरीस जारी केलेल्या संयुक्त निवेदनात सांगितलं राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना काल दुपारी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना बाय पास शस्त्रक्रिया करुन घेण्याचा सल्ला दिला आहे

कोविंद यांची प्रकृती स्थिर असून एम्समधील तज्ञ डॉक्टर्स त्यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत

त्याचप्रमाणे मास्क लावणे सुरक्षित अंतर राखणे आदी सर्व आदेश पाळावे लागतील कार्यालयात यापूर्वी लागू केलेल्या सर्व निर्बंधांसह काम करण्याची मुभा असेल कंटेनमेंट झोन घोषित करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील

याचं उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागेल

राष्ट्रीय नदी संवर्धन कार्यक्रमाअंतर्गत शहरातील मुळा मुठा नदी सुधार योजनेअंतर्गत जायका कंपनीच्या सहकार्याने प्रकल्प उभारण्यात येत आहे

उर्वरीत रक्कम महापालिकेला द्यावी लागणार आहे कंटेनर बंदर जेएनपीटीने आपल्या सर्व चार कंटेनर टर्मिनल्सना चौथे बंदर बीएमसीटी टर्मिनलशी जोडणारा नवीन आंतर टर्मिनल मार्ग तयार केला आहे या नवीन मार्गाचे उद्घाटन जवाहरलाल नेहरू पोर्टट्रस्टचे अध्यक्ष संजय सेठी यांच्या हस्ते काल करण्यात आलं या आंतर टर्मिनल मार्गामुळे कंटेनरला बीएमसीटी टर्मिनल मार्गात जाण्याचं अंतर अडीच किलोमीटरने कमी झालं आहे

या नवीन मार्गामुळे रेल्वेद्वारे आलेले निर्यात कंटेनर कोणत्याही टर्मिनलवर उभ्या असलेल्या जहाजावर वेळेवर चढवण्यात मदत होणार असल्याचा विश्वास सेठी यांनी व्यक्त केला शभेच्छा राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला होळी तसेच धुलीवंदनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत समाजातील कट्रता व द्वेषभावना दूर सारून स्नेह आणि सुसंवादाच्या रंगात रंगण्याचा हा सण आहे यंदा कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्वांनी आपल्या घरीच हा सण साजरा करावा व पर्यावरणाचे रक्षण करावे असे आवाहन करतो व सर्वांना या पवित्र सणानिमित्त हार्दिक श्भेच्छा देतो असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राज्यातील नागरिकांनी होळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे योग्य होणार नाही त्यामुळे यावर्षी होळी धूलिवंदन व रंगपंचमीचा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा असे आवाहन शासनाने केले आहे

मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमाद्वारे देश विदेशातील नागरिकांबरोबर संवाद साधणार आहेत

तसंच आकाशवाणी डीडी न्यूज पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिन्यांवरूनही हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे हिंदी भाषेत प्रसारण झाल्यानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्ये तो प्रसारित केला जाणार आहे प्रादेशिक भाषेतल्या कार्यक्रमाचं रात्री आठ वाजता पुन्हा प्रसारण केलं जाणार आहे

यानिमित्ताने बालभारतीच्या वतीने विविध उपक्रमानंच आयोजन करण्यात येत आहे किशोर गोष्टी दर शनिवारी एक गोष्ट या अभिनव उपक्रमाला कालपासून सुरुवात झाली आहे या उपक्रमाच्या अंतर्गत लहान मुलांसाठी पन्नास आठवडे वेगवेगळ्या गोष्टी सादर केल्या जाणार आहेत

या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध लेखिका आणि निसर्ग विज्ञान अभ्यासक मृणालिनी वनारसे यांनी झाडे बोलू लागली तर ही निसर्गाच अद्वत विश्व उलगडून दाखवणारी रंजक गोष्ट सांगत या उपक्रमाची सुरुवात केली सध्याच्या विभक्त कुटुंबपद्धतीत गोष्ट सांगणारे आजी आजोबा हे चित्र जरा कमी बघायला मिळतं त्यामुळे गोष्ट सांगणाऱ्या आजी आजोबांची भूमिका किशोर मासिक बजावत असल्याची भावना बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली

आणि त्यामध्ये ज्यानी ज्यानी किशोर मध्ये यापूर्वी गोष्टी लिहिल्या आहेत ते साहित्यिक येणार आहेत

भाजपच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त आहे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून मित्रपक्ष आरपीआयला हे पद देण्याचा निर्णय घेतला आहे

जिल्ह्यातील जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली आहे

सिरोंचा इथं महावितरणच्या चंद्रपूर परिमडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात कृषी ऊर्जा पर्वाबद्दल माहिती देण्यात आली

उस्मानाबाद शेतकरी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या थकित वीज बिलापोटी कृषी पंपांची वीज तोडणी सुरू आहे ती तत्काळ थांबवावी अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत केली मागील वर्षी खरीप हंगामाच्या दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी अशीही मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे निवदेनाद्वारे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं

त्यामुळं शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे दरेकर यांनी काल नाशिक जिल्ह्यातील बागलाण इथं भेट देऊन अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी केली अफवा नाशिक एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एयर कंपनीच्या नाशिकहुन हैदराबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी आल्यानं हे विमान काल रात्री ओझर विमानतळावर उड्डाणापूर्वी रोखण्यात आलं त्यानंतर बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने कसून तपासणी केली मात्र कोणत्याही प्रकारे बॉम्ब आढळला नसल्याचं पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले

हवामान उद्या सकाळपर्यंत राज्यात कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही सर्वत्र हवामान कोरडं राहील

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार